आमदार खासदारांना आपले अनुभव मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावं या हेतून ही परिषद आयोजित केली जाते विकासासाठी आम्ही ही या परिषदेची संकल्पना आहे या परिषदेविषयी लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी नवी दिल्ली श्वें बातमीदारांना माहिती दिली

काँप्रेसचे ज्येष्ठ नेते अणि माजी मंत्री पंतगराव कदम यांचं काल रात्री दीर्घ आजारानं मुंबईत निधन झालं कदम यांच्यावर मुंबईतील लीलावती रुगणालयात उपचार सुरु होते

भारती विदयापीठ या अभिमत विदयापीठाचे ते संस्थापक होते सांगली जिल्ह्यातील सोनसळ ओ एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कदम यांनी पीएचडी पर्यंत उच्च शिक्षण घेतलं होतं पलूस कडेगाव मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले होते एसटी महामंडळाच्या संचालकपदी त्यानं सहा वर्ष काम पाहिलं होतं कदम यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे एका उमद्या आणि अजातशत्रू व्यक्तीमत्वाला आपण मुकलो आहोत अशा शोकभावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत पंतगराव कदम यांच्या जाण्यानं राज्याच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची झालेली हानी भरुन निघणारी नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपलं शोकसंदेशात म्हटलं आहे सांगली जिल्ह्यातील वांगी या त्यांच्या मूळ गावी आज संध्याकाळी चार वाजता कदम यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत तारापूर औद्योगिक वसाहतीतील केमिकल कंपनीत लागलेल्या आगीची सखोल चौकशी करुन दोषीवर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री विष्णू सवरा यांनी दिले या कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन परिसरातील अन्य सहा कंपन्यादेखील बाधित झाल्या आहेत पालकमंत्री विष्णू सवरा यांनी तारापूर औद्योगिक वसाहतीतील दुर्घटना स्थळी भेट देवून पाहणी केली तसेच जखमीच्या तब्येतीची विचारपूस केली यावेळी आमदार पास्कल धनारे जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे उपस्थित होते भविष्यात अशा दुर्घटना घडणार नाही या दृष्टीनं उपाययोजना करण्याची सुचना पालकमंत्री सवरा यांनी केली

देशाचे पहिले माहिती आणि प्रसारण सचिव पुरुषोत्तम लाड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आकाशवाणीनं सुरु केलेल्या लाड स्मृती व्याख्यानमालेत आज विख्यात मनोविकार तज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांचं आज व्याख्यान होणार आहे

या व्याख्यानमालेचं यंदाचं हिरकमहोत्सवी वर्ष आहे आकशावाणी मंबई केद्रांच्या चर्चगेट धिल्या सभागृहात आज संध्याकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होत असुन सामाजिक कार्यकर्ते डॉ अनिल अवचट अध्यक्षस्थान भृषवणार आहेत छिछ्कांसाठी हा कार्यक्रम खुला आहे नांदेड शहराला पाणीप्रवठा करणाऱ्या विष्णूपूरी प्रकल्पात पाणीसाठा कमी झाला आहे त्यामुळे शहराला आजपासून दोन दिवसा आड पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेने एका प्रसिद्ध पत्रकाव्दारे कळविले आहे

भाजपा अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने अल्पसंख्याकासाठी असलेल्या विविध योजनाची माहिती समाजाला होण्यासाठी आणि समाजा मधील भाजापा विषयीचे गई समज दुर करण्यासाठी संवाद यात्रेच आयोजन केल आहे ही संवाद यात्रा काल लात्रात दाखल झाली त्यावेळी सिध्दीकी बोलत होते औरंगाबाद शहरातला कचरा नारेगाव परिसरात टाकण्यास मृंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं कायमस्वरुपी बंदी घातली आहे या भागात साचलेला कचरा बारा महिन्यात शास्त्रोक्त पद्धतीनं नष्ट करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले राज्यात आज अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण दिसून येत आहे नागपूर वाशिम अमरावती सिंधुदूर्ग जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाह वातावरण दिसून आलं मनमाड परिसरात आज सकाळी पावसानंही हजेरी लावली